उद्या जागतिक व्याघ्र दिन पाळला जातो या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत जावडेकर यांच्या हस्ते अखिल भारतीय वाघ अन्मान अहवाल प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा हा सलग आठवा दिवस आहे गेल्या आठवड्याभरातली गोळीबाराची ही विसावी घटना असल्याचं सैन्यदलाकडून सांगण्यात आलं भारतीय सैन्याकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

तत्परतेने रुग्णांच्या चाचण्या घेणं नव्या रुग्णांचा शोध घेणं आणि उपचार देणं यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

प्रत्येक प्रभागाला समन्वयासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका तसंच महसूल यंत्रणा विशेष लक्ष देवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ

यंदाचा प्रस्कार पुढील वर्षी देण्याचा निर्णय निवड समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीने घेतला आहे हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरण पन्नास टक्के भरलं आहे